ई सिगारेट्सवर बंदी घालणारं विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं या विधेयकानुसार ई सिगारेट्सचं उत्पादन खरेदी विक्री वाहतूक साठा आणि जाहिरात करण्यावर देशात निर्बंध लावण्यात आले आहेत यापैकी काहीही करणा याला एक वर्षांची कैद आणि एक लाख रुपये पर्यंतचा दंड किवा दोन्ही ठोठावण्याच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे विधेयकाच्या चर्घेदरम्यान केंद्रीय आरोग्यनंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं की तंबाखू आणि निकोटीनचं व्यसन दूर ठेवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे

येत्या शनिवारी हा आयोग आपला अंतरिम अहवाल दाखल करण्याची अपेक्षा आहे

जम्मू काश्मिर राज्याचा समावेशही आता या पुनर्रचनेत विचारात घ्यावा लागणार असल्यानं त्यानुसार आढावा घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे

देशाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली असेल मात्र मंदीची भीती नाही असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत केलं

पी जी गॅस जोडण्या दिल्या असल्याचं पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्य सभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महिलांचे रक्षक दल सरकारी रेल्वे पोलीसांसह कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी शपथ घेणार आहेत मुंबईत शिवाजीपार्क मैदानावर शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांच्या नावांची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आज होत आहे शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि के

शिवाजी पार्क मैदानावर हा सोहळा आयोजित होत असल्याबद्दल आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती त्यावर सार्वजनिक ठिकाणी शपथविधीची प्रथा पडणं अयोग्य असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं मात्र उद्याच्या सोहळ्याला हिरवा कंदिल दिला महाराष्ट्रात परस्परविरोधी विचारसरणीचे राजकीय पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी एकत्र आले असून त्यांनी जनमताचा विश्वासघात केला अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे ते नवी दिल्लीत एका खासगी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज बोलत होते महाराष्ट्रात भाजपा शिवसेनेच्या निवडणूकपूर्व युतीला सरकार स्थापन करण्यासाठी जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं होतं मात्र कुठल्याही परिस्थितीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नीतिमत्ता आणि सदाचार गुंडाळून ठेवण्यात आला असा आरोप त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला आधी पाठिंबा देऊन नंतर राजीनामा दिल्याबद्दल आपण योग्यवेळी बोलू अशी प्रतिक्रिया काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते आज विधान भवनात पत्रकारांशी बोलत होते देशातल्या पाच सैनिकी शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षाकरता इयत्ता सहावी मधल्या मुलींच्या प्रवेशासाठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे

जम्मू कश्मीरमधे तैनात केलेली अतिरिक्त सुरक्षा दलं मागे धेण्यात आली असल्याचं गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे

नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात ते म्हणाले की पाकिस्ताननं इथल्या तरुणांची दिशाभूल करुन त्यांच्या हातात शस्वं दिली आणि दहशतवाद पसरवला

इस्रोचे अध्यक्ष डॉ

सिवन यांनी सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे

या उपग्रहामुळे भारताची हाय रिझॉल्यूशन इमेजिंग क्षमता वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

प्रधानमंत्री कार्यालयातील राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत एका प्रश्राच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली मोहिमेच्या यशस्वितेसाठी आवश्यक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी इस्रोतर्फे विशेष कार्यक्रम आखण्यात येत आहे त्यानुसार अंतराळ संशोधन आयोगाकडे प्रस्ताव मांडण्यात आला असून तज्ज्ञ समिती लवकरच त्यावर निर्णय घेणार आहे

मात्र मंगळावरील मोहिमेचा सध्या विचार नसल्याचंही त्यांनी सांगितलं

मुरमू यांनी म्हटलं आहे

आणि त्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होतं असं त्यांनी सांगितलं रेसी जिल्ह्यातल्या मूरी गावात आयोजित एका सरकारी समारंभात ते आज बोलत होते जम्मू कश्मीरमधल्या जनतेला आता देशातल्या उर्वरित भागातल्या जनतेप्रमाणेच फायदे मिळतील तसंच विकासात्मक आणि कल्याणकारी योजना कोणत्याही अड्थळयाशिवाय राबवता येतील असंही त्यांनी यावेळी नमूद केलं सहा जहाल नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली पोलीस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं या सहा जणांमध्ये पाच महिलांचा समावेश असून या प्रत्येक नक्षलवादीवर पाच ते साडेपाच लाख रुपयांचं इनाम सरकारनं जाहीर केलं होतं तर संदीप उर्फ महरु वड्डे या तीस वर्षाच्या पुरुष नक्षलवाद्यावर सव्वा सहा लाख रुपयांचं इनाम होतं

पुरुषांच्या सांधिक कंपाउंड प्रकारात मात्र भारताच्या अभिषेक वर्मा रजत चौहान आणि मोहन भारद्वाज या अग्रमानांकित त्रिकुटाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं